केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडला

चालू आर्थिक वर्षात परदेशी गंगाजळीसह आयात आणि निर्यातीत वाढ अपेक्षित आहे

जागतिक स्तरावर मंदीचं वातावरण असलं तरीही भारत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं या अहवालात म्हटलं आहे बँकिग व्यवस्थेत सुधारणा झाली असून बुडित कर्जाच्या प्रमाणात घट झाल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे केंद्रीय अर्थसंकल्प उद्या जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या वार्षिक आर्थिक विकासाची स्थिती या अहवालात मांडलेली आहे

नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार आहेत

मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येईल तसंच ज्यांची घर वाहन गेली आहेत त्यांना चार महिन्यात पक्की घरं बांधून देण्यात येतील अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे महाजन यांनी रत्नागिरी क्रिं जाऊन मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली या दर्घटनेची चोकशी विशेष तपास पथकामार्फत केली जाईल कारण या धरणाच्या गळतीबाबत अधिका यांना वारंवार तक्रारी करुन देखील त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं आणि सात गावांना त्याची झळ बसली दोषी अधिका यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले मुंबई गोवा महामार्गावर चिखल खड्डे यामुळे प्रवास त्रासाचा होत असल्याच्या निषेधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले कणकवली जवळ आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महामार्ग उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवलं आणि त्यांच्यावर विखलफेक केली

कल्याण जवळच्या उर्दू शाळेच्या कुंपणाची भींत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंबंधित तिघांना अटक करण्यात आली आहे मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत तीन वर्षाच्या बालकासह तिघेजण मृत्यूमुखी पडले होते

उमानूर परिसरातील विद्यार्थी आणि काही प्रवासी आज महिंद्रा मॅक्स वाहनाने आलापल्लीकडे येत असताना उमानूर येर्रागड्डा गावादरम्यान समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिली

आकाशवाणीचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक बरुन हलदर यांचं काल कोलकता धिं दीर्घ आजारानं निधन झालं

आकाशवाणीच्या कोलकता वाहिनीवर पाश्विमात्य संगीत सादकते म्हणून त्यांनी काम केलं